मंत्रालयात काल पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यात देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राबवण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्यात सर्वभाषक माध्यमांच्या शाळांमधे डित्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा अनिवार्य होणार आहे उद्योग आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली मुंबई मराठी पत्रकार संघानं काल मुंबईत आयोजित केलेल्या सवादात्मक कार्यक्रमात ते बोलत होते विधीमंडळाच्या पुढल्या अधिवेशनात याबाबतचा कायदा करू असंही ते म्हणाले याबाबतच्या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येत असल्याचं ते म्हणाले राज्याचा पूर्ण कारभार मराठीत व्हावा आणि कोणत्याही नस्तीवरची नोंद मराठीत नसेल तर ती नस्ती स्वीकारली जाऊ नये अशी सरकारची इंछा असल्याचं ते म्हणाले शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे

शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाणी पिण्याची घंटा वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची सूचना यात केली आहे मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे गुवाहाटी िं सुरू असलेल्या तिसऱ्या खेलो डिया युवा स्पर्धेचा आज समारोप होत आहे या स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मिहीर आंब्रेनं जलतरणाच्या पन्नास मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं यासह राज्यानं काल आणखी चार सुवर्ण पदकं मिळवली

चलन बाजारात आज रुपया तीन पैशांनी वधारला